त्यांच्यासोबत उर्वरित आठ नवनिर्वाचित सदस्यांनीही विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी सोहळा पार पडला सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते मुख्यमंत्री ठाकरे महाविकास आघाडीतील नीलम गोऱ्हे शशिकांत शिंदे अमोल मिटकरी राजेश राठोड या नेत्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली तर भाजपकड्रन गोपीचंद पडळकर प्रवीण दटके रमेश कराड आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली अवघ्या दहा मिनिटात शपथग्रहण सभारंभ पार पडला विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन येथे सदिच्छा भेट घेतली मूख्यमंत्री ठाकरे विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आल्याबददल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले यावेळी रश्मी ठाकरे राजशिष्टाचार व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता हे देखील उपस्थित होते लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात बरेच नियम शिथिल केले आहेत तरीही गृहमंत्रालयानं दिलेल्या नवीन दिशानिर्देशात राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना शीथिलता आणता येणार नसल्याचं केंद्र सरकारने म्हटले आहे राज्यसरकारं आवश्यकतेनुसार आपल्या राज्यामध्ये हे नियम आणखी कडक करू शकत असल्याचं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केलं आहे असं गृहमंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सर्व राज्यांचे म्ख्यमंत्री यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगदवारे झालेल्या बैठकीनंतर चौथ्या लॉकडाऊनचे दिशानिर्देश जाहीर केल्याचं भल्ला यांनी सांगितलं देशात सर्वत्र आजपासून हे दिशानिर्देश लागू होतील चौथ्या लॉकडाऊनमधे रूग्णांच्या संख्येन्सार रेड ऑरेंज आणि ग्रिन झोन आखण्याची म्भा राज्य सरकारांना देण्यात आली आहे स्थलांतरित मजूरांना घरी पाठवण्यासाठी आणखी जास्त श्रमिक रेल्वे चालवण्यात राज्य सरकारनं सहकार्य करावं असं आवाहन केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी केलं आहे सर्व राज्यांच्या म्ख्य सचिवांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत ते बोलत होते राज्य सरकारांनी परवानगी दिली तर श्रमिक रेल्वेची संख्या वाढवणं शक्य असल्याचं रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांनी या बैठकीत सांगितलं जे मजूर चालत गावाकडे परतत आहेत त्यांना थांबवून श्रमिक रेल्वेनं पाठवावं असंही गौबा यावेळी म्हणाले देशव्यापी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्य सरकारं रेड ऑरेंज आणि ग्रीन झोन निश्चित करु शकतील असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदन यांनी सर्व राज्यांच्या मुख्यसचिवांना लिहीलेल्या पत्रात हे झोन ठरवण्याचे निकष कळवले आहेत पूर्ण जिल्हा किंवा महानगरपालिका क्षेत्र हॉटस्पॉट म्हणून घोषित करता येईल तपशीलवार पाहणीनंतर त्यातही अधिक संवेदनशील क्षेत्र वेगळी काढता येतील

प्रतिबंधित क्षेत्राच्या आजुबाजूला लागण पसरू नये या दृष्टीने बफर झोनची रचना करावी असंही या पत्रात म्हटलं आहे सोशल डिस्टन्सिंगचं पालन काटेकोरपणे करण्याची सुचनाही त्यांनी केली आहे

ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपटटीवर तयार झालेल्या उम्फून चक्रीवादळानं आणखी जोर धरला आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी वादळाचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहे

या कार्यक्रमासाठी लोकांनी आपल्या सुचना पाठवाव्यात असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आहे

बाजार परिसरात प्रवेश करणाऱ्यांचं थर्मल टेस्टिंग आणि ऑक्सिजनची मात्रा तपासली जात आहे

रत्नागिरी जिल्ह्यात काल नवे सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले

यापैकी आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून पंधरा जणांना उपचारांनंतर रुग्णालयातून घरी सोडलं आहे

नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं बंदोबस्ताला असताना कोरोनाची लागण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे सलग दोन अहवाल निगेटिव्ह आल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं

हे रुग्ण करवीर राधानगरीसह इतर ग्रामीण तालुक्यांमधले आहेत

साताऱ्यात रुग्णालयात दाखल असलेल्या चार संशयितांना कोरोनाची लागण झालेली असल्याचं काल स्पष्ट झालं

जळगाव जिल्ह्यात काल नऊ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले यात भडगावचे तीन चोपडा इथले चार तर जळगाव आणि पाचोरा इथल्या प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे

उस्मानाबाद जिल्ह्यात काल तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले यात कळंब तालुक्यातल्या दोन महिला तर भूम तालुक्यातल्या एका व्यक्तीचा समावेश आहे

जालना जिल्ह्यात काल आणखी आठ नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले

हे रुग्ण बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले होते त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले होते

हे सर्व रुग्ण जिल्ह्यात बाहेरून आले आहेत वाशिम पीटीसी जीवन वाशिम जिल्ह्यातल्या मेडशीमध्ये गेल्या महिन्यात एक कोरोना विषाणूची बाधा झालेला रुग्ण आढळून आलेला होता

ज्येष्ठ साहित्यिक नाटककार रंगकर्मी आणि राष्ट्रीय प्रस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं काल रात्री मुंबईत निधन झालं

गेले काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता

त्यानंतर उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आलं होतं

तेव्हापासून आतापर्यंत त्यांचं लेखन अव्याहतपणे चालू होतं कथा कादंबरी नाटक असे विविध साहित्यप्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले

बालनाट्य चळवळीत त्यांचं मोलाचं योगदान होतं अलबत्या गलबत्या निम्मा शिम्मा राक्षस ही त्यांची या नाटकांनी रंगभूमी गाजवून सोडली झोपडपट्टीतील मूलांना त्यांना नाटक शिकवलं

बदलत्या समाजजीवनाचा वेध घेत मानवी मूल्यांची मांडणी हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य मोठ्यांसाठी सत्तर तर मुलांसाठी बावीस नाटकं अनेक एकांकिका वीस कथासंग्रह तीन कादंबऱ्या बारा लेख संग्रह आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ माझे रंगप्रयोग अशी त्यांची विप्ल साहित्यसंपदा आहे गहीरे पाणी अश्वमेध बेरीज वजाबाकी या मालिका तसच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय प्रस्कार मिळालेला चित्रपट इन्वेस्टमेन्ट अशी त्यांची इतर माध्यमामधली कामंही रसिकप्रिय ठरली रत्नाकर मतकरींना संगीत नाटक अकादमी आणि साहित्य अकादमी सह अनेक प्रस्कार आणि सन्मान मिळाले मतकरी यांच्या निधनाबददल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही द्रःख व्यक्त केलं आहे त्यांच्या निधनाने साहित्य आणि नाट्य विश्वाची मोठी हानी झाली आहे असं राज्यपालांनी शोकसंदेशात म्हटलं आहे ज्येष्ठ साहित्यिक नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या निधनाबददल म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र द्रःख व्यक्त केलं आहे मतकरी यांनी आपल्या साहित्यातून आबालवृद्धांना निखळ आनंद दिला एका पिढीचं भावविश्व साकारलं महाराष्ट्राचं साहित्यरत्न आज निखळलं अशा शब्दात त्यांनी श्रदधांजली वाहिली आहे